नागरिकत्व सुधारणा कायदा राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर अर्थात एनआरसी आणि अन्य संबंधित मुद्यांवर आज संसदेच्या दोव्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला राज्यसभेचं कामकाज द्रपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी ते दोनवाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं दुपारी बारानंतर सदनाचं कामकाज स्वुरू झाल्यावर काँग्रेस डावेपक्ष तृणमूल काँग्रेस बसपा सपा आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी हाच मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला मात्र उपाध्यक्ष हरिवंश यांनी परवानगी नाकारली देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला लोकांचा विरोध सुरू असल्यामुळं हा मुद्दा सदनात मांडू द्यावा अशी विनंती विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी केली गदारोळ सुरूच असल्यामुळं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर पुव्हा दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या संबोधनावरील धव्यवाद प्रस्तावावर चर्चेनं लोकसभेत कामकाजाला सुरूवात झाली लोकसभेत देखिल विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज गदारोळ केला सकाळी सदनाचं कामकाज स्रुरू होताच काँग्रेस द्रमुक बसपा आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी दीर्घेत उतरून लोकशाही वाचवा अशा घोषणा दद्यायला सुरूवात केली त्याचप्रमाणे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्ट्रर यावरही सदस्यांनी घोषणाबाजी केली सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना आपल्या स्थानावर बसण्याची वारंवार विनंती केली तरीही प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्यांनी सतत घोषणाबाजी चालूच ठेवली रायगड जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी आहेत मात्र पर्यटन वाढीसाठी वाहतूक व्यवस्थेसोबतच अधिक सेवा सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा राज्यपाल यांनी घेतला

त्यामुळं देशभरातील पर्यटक तेथे भेट देऊ शकतील रायगड जिल्ह्याला सागरी डोंगरी आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे याचा उपयोग पर्यटन वृद्धीसाठी होणं आवश्यक असल्याचं राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले नागपूर शहरात भरणाऱ्या बाजारांमध्ये रस्त्यावर आणि फुटपाथवर बसून अतिक्रमण करणाऱ्या आणि वाहत्की अडथळा निर्माण करणाऱ्या द्कानदारांविरुद्ध नागप्र महानगरपालिकेने स्रू केलेली मोहीम द्सऱ्या दिवशीही राबविण्यात आली दहाही झोनमध्ये एकाच वेळी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली एकाच वेळी दहाही झोनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असून याम्ळं वाहत्कीचे मार्ग मोकळे झाले आहेत दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर

नोकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या सात दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन सुरू असून आज सकाळी या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार स्प्रिया स्ळे यांनी भेट घेतली राज्य सरकार याचिका कर्त्यांचे वकील आणि नगरविकास खात्याचे सचिव यांच्यात आज संध्याकाळी साडेचार वाजता याबाबत संय्क्त बैठक होणार असून राज्य सरकार या प्रश्नावर तोडगा काढेल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला

महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितलं ते आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते

या योजनेमुळं विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य निपूण व्यक्ती उपलब्ध होणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं

दरम्यान प्णे इथं काल रात्री दोघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले सध्या मुंबई इथं दोन तर प्णे इथं तीन जण रुग्णालयात आहेत

पृणे येथील नायड् रुग्णालयात काल दोघांना भरती केले त्यापूर्वी दाखल असलेल्या पाच जणांपैकी चौघांना घरी सोडण्यात आले आहे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि नांदेड येथील भरती केलेल्यांनाही घरी सोडण्यात आले आहे

सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्यस्थिती बाबत नियमित पाठप्रावा करण्यात येत आहे

दरम्यान केरळ मध्ये तिसरा रुग्ण आधाल्याचं वृत आहे

चीनला जाण्यास इच्छुक प्रवाशांना सरकारकडुन व्हिसा नाकारण्यात येत असून ऑनलाइन व्हिसा प्रणालीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे

दरम्यान केरळमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक संशयित आढळला आहे या रुग्णासह पूर्वीच्या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे

काँग्रेस खासदार हिबी इडन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात धर्मेंद्र प्रधान म्हणाले की पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे लाभार्थी स्वयंपाकाच्या गॅसचा शाश्वत वापर करत असून त्यांच्यात विविध प्रकारचे वर्तन बदल दिसून आलेले आहेत या ग्राहकांच्या बँक खात्यात अन्रदानाची थेट हस्तांतर योजना सरकारतर्फे स्रुरू करण्यात आल्याचं मंत्र्यांनी प्रढं सांगितलं यामुळं बनावट आणि बंद पडलेली एलपीजी खाती ओळखायला मदत होत असल्याचं ते म्हणाले

मतमोजणी उद्या होणार आहे मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या नागपूर वर्धा रेल्वे मार्गावर दुरूस्ती कार्य हाती घेण्यात आल्यामुळं नागपूर वर्धा प्रभागादरम्यान दर बुधवारी मेगाब्लाक घेण्यात येणार असून त्यामुळे नागपूर मंडळाच्या गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर शेवटचा थांबा देण्यात आला असून याच स्थानकावरून गाडी कोल्हापूरसाठी सुटणार आहे नांदेडच्या यशवंत महाविदयालयातल्या ईलेक्ट्रॉनिक शाखेच्या विध्यार्थ्यांनी बास्केटबॉल सामन्यात वापरला जाणारा आध्निक ग्रणफलक तयार केला आहे बाजारात उपलब्ध ग्णफलकांपेक्षा हा ग्णफलक खूप स्वस्त आहे अशा म्लांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशातल्या विविध कंपन्यांना आपल्या शिक्षणसंस्थेत कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे असं शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव नरेंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे विदर्भात उद्या काही ठिकाणी विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे दरम्यान आज पहाटेपासूनच नागपूरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी वृष्टी केल्यामुळं तापमानात घट झाली आहे विदर्भात आज गोंदिया इथं सर्वात कमी अकरा पूर्णांक आठ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली